जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा दर पाच टक्क्यांवर खाली आल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे द्वीट केलं आहे आर्थिक परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका करताना शंभर वेळा खोटं बोललं तरी ते सत्य होत नसतं असं गांधी म्हणाल्या आर्थिक परिस्थिती खालावत असल्याचं सर्वांच्या समोर असताना भाजप सरकार किती दिवस ती लपवण्याचा प्रयत्न करेल असंही गांधी यांनी म्हटलं आहे

पंतप्रधानांच्या या भेटीत अनेक स्वारस्य पत्रं आणि सामंजस्य करार निश्चित होण्याची शक्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे

धनोआ यांनी व्यक्त केला आहे

निवडणुकीच्या नामनिर्देशन अर्जात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते अद्याप फरार आहे

नांदेड जिल्ह्यात काल दोन घटनेत तीन जण नदीच्या प्रात वाहून गेले लोहा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं धानोरा मक्ता नदीला पूर आला होता या नदीवरचा पुल ओलांडतांना जयराम भुजबळ आणि बंडू बोंडारे हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले किनवट शहरातील शेख सोहेल शेख बाबा हा तरुण पैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेला असता वाहून गेला या तिघांचाही शोध सुरू असून ते अद्यापही सापडले नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

भारतीय कसोटी संघानं काल वेस्ट इंडीजवर मिळवलेला विजय हा कोहलीच्या नेतृत्वातला अठ्ठावीसावा विजय होता